पूर्व लडाखमधील सीमा रेषेबाबत असलेली कोंडी फोडण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान आज चर्चेची नववी फेरी

यावेळी शहा यांनी नेताजी सुभाष बोस यांच्या जन्मदिनी साज या केल्या जाणा या पराक्रम दिनानिमित्त नेताजींना अभिवादन केलं केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासाठी आयुष्मान भारत योजना सुरू करणे हा पराक्रम दिवसाबरोबरचा एकउत्तम योग असल्याचं सांगत केंद्र सुरक्षा दलांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं शहा यावेळी म्हणाले यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा सरमा केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला उपस्थित होते

बालिकांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी हा या दिवसाचा उद्देश आहे

समाजाच्या प्रगतीसाठी मुलगी आणि मुलांमधील वाढते असंतुलन कमी करण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे या अभियानाअंतर्गत स्त्रीभ्रण हत्या मुलींमध्ये शिक्षणाचा अभाव अशा मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे

एकमेकांच्या सहकार्याने आणि परस्पर विचाराने आपण या विषाणूचा सामना करून लोकांचं जीवन वाचवू शकतो असं संघटनेचे अध्यक्ष टेद्रोस घेब्रेसियास यांनी ट्विटर संदेशात म्हंटल आहे भारताने आतापर्यंत दक्षिण आशियाई देश तसंच ब्राझील आणि मोरोक्को आदी देशांना कोविशिल्ड लस पुरवली आहे लवकरच दक्षिण आफ्रिका श्रीलंका आणि अफगाणीस्तान या देशांना ही लस पाठवण्यात येणार आहे

बांगलादेश सरकार बेक्सिम्को कंपनी आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय कराराचा हा भाग आहे

आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका घेण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे

दरम्यान निवडणुकांना परवानगी देण्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती राज्यात सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेला या निवडणूकांमुळे अडथळा येऊ शकतो असं याचिकेत म्हंटल आहे लदाख प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचालनात या वर्षी प्रथमच लद्दाखचा चित्ररथ सहभागी होणार आहे यात लेह जिल्ह्यातील पर्वतावर स्थित असलेला आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेलाऐतिहासिक थिक से मठ दाखवण्यात येणार आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात पोर्तुगाल पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे तथापि पोर्तुगालच्या घटनेनुसार आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत त्यामुळे आज केवळ मतदान करण्यासाठी तसंच अत्यावश्यक कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली आहे यु एन संयुक्त राष्ट्र संघाने सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या एजन्सी कर्मचाऱ्यांना कोणत्याही पाकिस्तानी नोंदणीकृत विमानकंपनीच्या विमानाने प्रवास करू नयेत अशा सूचना जारी केल्या आहेत पाकिस्तानातील काही वैमानिकांना बनावट वैमानिक परवाना देण्यात आल्याचं आढळून आल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा प्रणालीने हि सूचना जारी केली अशीच सूचना संयुक्त राष्ट्रांशी निगडीत इतर संघटनांनाही लागू करण्यात आली आहे भारत पूर्व लडाखमधील सीमा रेषेबाबत असलेली कोंडी फोडण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान आज चर्चेची नववी फेरी होणार आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी बाजूला असलेल्या मोल्डो इथं कॉर्प्स कमांडर स्तरावर आज हि चर्चा होणार आहे

काल दुपारी दिल्लीहून आलेल्या प्रवाशांच आरोग्यमंत्री डॉ

शर्मा यांनी स्वागत केलं

दरवर्षी अर्थसंकल्पीय तयारीची लॉक इन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी परंपरागत हलवा सोहळा पार पाडला जातो

या प्रसंगी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी निर्माण केलेल्या एका मोबाइल अॅपचं उद्घाटन केलं अर्थसंकल्पाशी संबधित सर्व घटक या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी लखनौ इथं मुख्य समारंभ होणार असून प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

स्वावलंबी उत्तर प्रदेश हि यावर्षीच्या उत्तर प्रदेश स्थापना दिवसाची संकल्पना आहे

विशेषकरून नवीन मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन सुविधा देऊन त्यांच्या संख्येत वाढ करण तसंच मतदानासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे याच दिवशी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली या निमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे

मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे

अपघातग्रस्त सर्व जण मजूर होते आणि नोकरीच्या शोधार्थ गुजरातमध्ये चालले होते

जिल्ह्याचे संपर्क मंत्री के

पडवी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली

या वर्षी या चित्रपट महोत्सवात विविध विषयांवर आधारित आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रपट दाखवण्यात आले काल भारतीय पॅनोरमा फिचर फिल्म विभागा अंतर्गत प्रवास हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार